मन की बात केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्यास सुरुवात झाली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या मन की बात मधून केलं आज मिळू लागलेले लाभ अल्प असतीलही पण ही सुरुवात मोठी आहे असं ते म्हणाले कृषी कायद्यातील सुधारणांमुळे झालेल्या फायद्यातून महाराष्ट्रात एका शेतकरी उत्पादक कंपनीनं शेतकऱ्यांना बोनस दिल्याच्या घटनेचा दाखला पंतप्रधानांनी यावेळी दिला

टाळेबंदित राबण्यात आलेले कृषी क्षेत्राशी संबंधित ऑनलाईन उपक्रमखादीचा प्रसार प्रचार वाचनसंस्कृतीच्या प्रसाराचे मलखांबासारखे भारतीय खेळ परदेशात रुजवण्याचे प्रयत्न अशी सकारात्मक कामं हाती घेऊन यशस्वी करून दाखवणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची ओळख करून देत जनमानसात सकारात्मकतेचं बीज रोवण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी कालच्या मन की बात मधून केला देशबांधवाना सणासुदीच्या शुभेच्छा देतानाच सरहद्दीवर खडा पहारा देणाऱ्या जवानांचं स्मरण ठेवा सणासाठी खरेदी करताना स्वदेशी उत्पादनांना अग्रक्रम द्या असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं विजयादशमी असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतिक आहे तसंच संकटावर धैर्याच्या विजयाचंही प्रतिक आहे असं सांगून आज आपण कोरोना संकटाचा ज्या संयमानं सामना करत आहोत ते बघता कोरोनावर आपला विजय निश्वित आहे असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखाचं पुन्हा एकदा आवाहन करत त्यांनी मन की बात ची सांगता केली मराठमोळा मलखांब हा क्रीडा प्रकार सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या अमेरिकेतील प्रज्ञा आणि चिन्मय पाटणकर या दांपत्याचा पंतप्रधानांनी मन की बात मधून गौरवपूर्ण उल्लेख केला पंतप्रधानांनी घेतलेली दाखल आणि केलेलं कौतुक याबद्दल आकाशवाणीशी बोलताना चिन्मय पाटणकर म्हणाले

चिन्मय पाटणकरांच्या मातूःश्री ज्योत्सना पाटणकर पुण्यात राहतात आकाशवाणीशी बोलताना त्या म्हणाल्या

राजकारण म्हणजे शत्रूमधील युद्ध नव्हे विवेक पाळा असं आवाहन सरसंघचालक भागवत यांनी नागपूरात संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलताना केलं हिंदू आणि हिंदूत्व या संकल्पनांवर टीकेची झोड उठवणाऱ्यांना काल सरसंघचालकांनी चोख उत्तर दिलं हिंदू कोणताही पंथ संप्रदाय जाती किंवा प्रांताचा पुरस्कार करणारा नसून सर्वांना जोडणारा शब्द आहे या शब्दावर कुणालाचा आक्षेप असेल तर त्यांनी समान आशयाचा पर्यायी शब्द द्यावा आमचा त्यावर आक्षेप असणार नाही मात्रभारत तेरे ट्रकडे होंगे अशा घोषणा देणाऱ्यांच्या विरोधात संघ कायम ठामपणे उभा राहील असं ते म्हणाले चीनविरोधात केंद्र शासनानं घेतलेल्या भूमिकेची भागवत यांनी प्रशंसा केली आहे चीनच्या राक्षसी महत्वाकांक्षेवर नियंत्रण आणणं आवश्यक आहे त्यासाठी आर्थिक क्षेत्रात सामरिक क्षेत्रात अंतर्गत सुरक्षा तसंच सीमा सुरक्षा व्यवस्थांमध्ये शेजारी देशांसोबत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चीनहून मोठं स्थान प्राप्त करणं हाच एकमेव उपाय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं कृषी धोरणामुळे शेतकरी स्वतःचं बियाणं स्वतःच बनविण्यासाठी स्वतंत्र झाला पाहिजे शेतकऱ्यांना सहजपणे आध्रनिक ज्ञानदेखील मिळालं पाहिजे कॉर्पोरेट जगत आणि दलालांच्या जाळ्यातून त्याची सुटका झाली पाहिजे कृषी व्यवस्थेत स्वावलंबनावर भर दिला तरच स्वदेशी धोरण शक्य होऊ शकेल असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केलं जगातील इतर देशांच्या तुलनेत आपला भारत कोरोना संकटाच्या या परिस्थितीत जास्त चांगल्या पद्धतीनं उभा राहिलेला दिसून येत आहे याचं श्रेय शासनाप्रमाणेच प्रत्यक्ष राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना जातं प्रशासनाचे कर्मचारी विविध उपचारपद्धतींचे वैद्यकीय तज्ज्ञ तसंच सुरक्षा आणि स्वच्छतेसह सर्व कामांत सहभागी होणारे कर्मचारी यांनी धोका पत्करत युद्धपातळीवर सेवेचं कार्य केलं अशा शब्दांत सरसंघचालकांनी कोरोनायोद्ध्यांची प्रशंसा केली यापुढीलकाळात अपराध औदासिन्य आत्महत्या इत्यादी वाईट प्रवृत्ती वाढू नयेत यासाठी समुपदेशनाची व्यापक व्यवस्था करणं शैक्षणिक संस्था परत सुरू करणे रोजगारांचं निर्माण आणि प्रशिक्षण यावर विशेष भर द्यावा लागेल असं भागवत म्हणाले कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे यंदा विजयादशमी उत्सवाच्या स्वरुपात बदल करण्यात आला होता दरवर्षीप्रमाणे रेशीमबाग मैदानात आयोजन न करता स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात काल कार्यक्रम झाला यंदा स्वयंसेवकांच्या कवायती आणि प्रात्यक्षिके झाली नाहीत शिवाय यंदा कुठल्याही अतिथींनादेखील निमंत्रित करण्यात आलं नव्हतं

यात घोषपथकाचादेखील समावेश होता सरसंघचालकांचं भाषण ऑनलाईन प्रसारित करण्यात आलं दुसरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात काल सर्वत्र दसरा घरातच शस्त्रपूजन करून साधेपणानं साजरा करण्यात आला दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याची प्रथा आहे अनेकांनी अगदी निकटवर्तियांपुरती ती मर्यादितपणे पाळली सीमोल्लंघनाला जाणाऱ्यांची संख्याही तुलनेत किरकोळच होती नागरिक खरेदीसाठी मात्र घराबाहेर पडले होते दरवर्षी दसऱ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रा संचलन आणि रावणदहनासह विविध कार्यक्रम कोरोनाच्या कारणानं रद्द करण्यात आले होते कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा शाही दसराही काल अत्यंत साधेपणानं महालक्ष्मी मंदिरात पार पडला कोरोनामुळे दसरा चौकात होणारा शाही दसऱ्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता काही आठवड्यांपूर्वी श्रीमंत शाहू महाराज आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चर्चा करुन हा निर्णय जाहीर केला होता त्यामुळे छत्रपतींच्या घराण्यानं परिस्थितीचे भान राखत साध्या पद्धतीने दसरा साजरा केला साताऱ्यातही शाही दसरा रद्द करून उदयनराजे भोसले यांनी घरातच शस्त्रपूजन केलं

धम्मअनुयायांनी आपल्या घरीच राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांना मानवंदना अर्पण करावी असं आवाहन स्मारक समितीनं केलं होतं काल सकाळी साडेआठला दीक्षाभूमीच्या परिसरातील तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसंच मध्यवर्ती स्तूपातील बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जून सुरई ससाई यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आलं याप्रसंगी भिक्खू संघातर्फे सामूहिक बुद्ध वंदना आणि बुद्ध गाथेचे पठण करण्यात आलं समता सैनिक दला कडून मानवंदनाही देण्यात आली या सोहळ्याचं ऑनलाईन प्रसारण करण्यात आलं राज्यातल्या सर्व जिल्ह्यातही धम्मचक्र प्रवर्तनदिन लोकांनी आपापल्या घरातच साजरा केला बुद्धविहारांमध्ये कोरोना निर्बंध पाळून ध्वजारोहण आणि बुद्धवंदनेचे कार्यक्रम झाले असं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा कोरोना निर्बंधामुळे शिवाजी पार्क मैदाना ऐवजी सावरकर स्मारकाच्या सभागृहात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घ्यावा लागला यावेळी ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील विविध विषयांवर भाष्य करत विरोधकांवर टीकेची तोफ डागली राज्यांना जर पैसे मिळत नसतील तर ही जीएसटीची पद्धत फसलेली आहे पंतप्रधानांनी सुद्धा प्रामाणिकपणे चूक मान्य करून त्यात सुधारणा केली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये आमचं हिंदुत्व म्हणजे पोकळ ढोल नाही असंही ठाकरे यांनी आपल्या भाषणात सुनावलं राज्यात मधल्या काळात सरकार पडणार असल्याच्या चर्चेन डोक वर काढलं होतं त्यावरून बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप झाले विरोधी बाकावरील भाजपाकडूनही सरकार पडणार असल्याचं म्हटलं जात होतं या सगळ्यांचा समाचार घेत आपल्या भाषणात संजय राऊत यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं

मृत्यूदर गेले अनेक दिवस दीड टक्क्यांच्या आसपास आहे

खरीप खरेदी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या खरीप विपणन हंगामातही सरकारनं शेतकऱ्यांकडून सध्याच्या किमान आधारभूत किंमत योजनांनुसार धान्य खरेदी करणं सुरू ठेवले आहे

धान्य खरेदीनं आता वेग घेतला आहे

इतर राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यावर मान्यता देण्यात येईल असं हिंदुस्थान समाचारनं अधिकृत सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे

हवामान मान्सूननं काल परतीच्या वाटेवर आणखी पुढे पाऊल टाकलं नसलं तरी आज तो उत्तर महाराष्ट्राची आणि उद्या उर्वरित महाराष्ट्राची रजा घेईल अशी अपेक्षा आहे काल कोकण मध्य महाराष्ट्र णि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी संध्याकाळच्यावेळी परतीच्या पावसानं हजेरी लावली आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अशाच पावसाची अपेक्षा आहे उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार